यावेळी उपस्थित केंद्रीय आरोग्यमंत्री जे

नङ्डा यांनी या योजनेचं देशातच नव्हे तर जगभरात कौत्क होत असल्याचं म्हटलं आहे या योजनेमुळे कोट्यावधि नागरिकांना उत्तम आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवेचा लाभ मिळू शकेल असंही ते यावेळी म्हणाले दरम्यान खन्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्योत्तर काळात अन्न वस्त्र आणि निवाऱ्यासोबत शिक्षण आरोग्य आणि रोजगार याचीही सरकारनं हमी दिली असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत व्यक्त केली आज सर्वसामान्य माणसासाठी आरोग्याचा खर्च हा सर्वात मोठा खर्च आहे वातावरणातल्या बदलांमुळे रोगराईचाही प्रादुर्भाव दिसतोय

हे लक्षात घेऊनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला उपचार मिळावेत गरीबांना उपचार मिळावेत उपचार घेण्याची क्षमता नसेल तर सरकार त्याचा खर्च उचलेल असा विचार करून ही योजना याठिकाणी तयार केल्याचं त्यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार रोकडविरहीत आणि पेपरलेस सेवा मिळेल

या योजनेअंतर्गत देण्यात येणारी आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणारी असेल असंही त्यांनी सांगितलं केद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ठाण्यातही आज या योजनेचा आरंभ झाला नवीन परिवर्तन आणणारी ही योजना आहे याचा लाभ ग्रामीण भागातल्या नागरिकांना होणार असून यामुळे स्थालांतर थांबेल असा विश्वास जावडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आज अनंत चतुर्दशी बाप्पांना निरोप देण्यासाठी अवघी मुंबई नगरी सज्ज झाली आहे चौपाट्या तलाव विसर्जन स्थळांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

विसर्जन स्थळांवर जीवरक्षक मोटरबोट जर्मन तराफा आदि यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे मुंबई प्ण्यात गणपतींच्या मिरवणूकांना सुरुवात झाली आहे मुंबईत लालबागचा राजा गणेशगल्लीचा राजा या महागणपतींच्या मिरवणूकीला सुरुवात झाली आहे लालबागचा राजाच्या मंडपाबाहेर आकर्षक रांगोळी काढण्यात आली असून पारंपारिक वेष परिधान केलेल्या महिला आणि पुरूष या मिरवणूकीत अतिशय उत्साहाने सहभागी झाले आहेत

थोड्याच वेळात मुंबईतील विविध मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडणार आहेत

पुण्यात अजूनही डीजे डॉल्बीचा तिढा कायम आहे

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही असं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे

गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी गेलेले भाविक आज परतीच्या प्रवासाला लागतील त्यामुळे मुंबई पृणे एक्स्प्रेस वे सह विविध महामार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे आज सायंकाळी आणि उद्या सकाळी एक्स्प्रेस वे वर मोठ्या प्रमाणावर वाहने उतरण्याची शक्यता असल्याचे मुंबई पुणे महामार्ग पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितलं

त्यामुळे टोलनाक्यांवरही वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितलं

ही घटना आज पहाटे पावणेचारच्या सुमाराला जिल्ह्यातल्या मेहकर जालना रस्त्यावर ब्राम्हण चिकणा गावाजवळ घडली जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे चित्रपट निर्मात्या दिगदर्शक कल्पना लाजमी यांचं आज सकाळी मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी रुगणालयात कर्करोगानं निधन झालं

सुप्रसिध्द दिगदर्शक श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली दिगदर्शनाबरोबरच पटकथा लेखन आणि चित्रपटनिर्मितीही त्यांनी केली सित्रयांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडणारे रुदाली चिंगारी एक पल दमन दरमियाँ हे त्यांचे चित्रपट अतिशय गाजले आशिया चषक क्रिकेट सप्धेच्या सुपर फोर गटात आज दुबईत भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होणार आहे हा सामना दुपारी पाच वाजता सुरू होईल रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं गटवार साखळी सामन्यात पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला होता आज विजय मिळवल्यास भारतीय संघ थेट अंतीम फेरीसाठी पात्र होईल